भारत बांगलादेशदरम्यान काल बांगलादेशमधे किनारपट्टीवर गस्तीसाठी रडार यंत्रणा उभारण्याच्या करारावर स्वाक्ष या झाल्या बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चर्चा झाल्यानंतर नवी दिल्लीत उभय देशांदरम्यान सात वेगवेगळे करार झाले या रडार यंत्रणेमुळे समुद्रमागें होणा या दहशतवादी कारवायांना आळा घालणं शक्य होईल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली

प्राप्तीकर विभागाच्या राष्ट्रीय ई तपासणी केंद्राचं उद्घाटन उद्या नवी दिल्ली बें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते होणार आहे करदात्यांना अधिक चांगल्या सुविधा आणि समस्यांवर उपाय या दृष्टीनं हे मोठं पाऊल असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या व्यवसायानुकूल वातावरण पुरवण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे ई तपासणीमुळे पारदर्शकता जवाबदारी आणि कार्यक्षमता वाढीला लागेल असं प्राप्तीकर विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विधास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की युतीला या निवडणुकीत सहज बहुमत मिळेल रस्ते वाहतुकी संदर्भातल्या गुन्ह्यांमध्ये मोटार वाहन कायदा तसंच भारतीय दंड संहिता अशा दोन्हीअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे यांदर्भातल्या एका याचिकेवर न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी झाली याविषयी रस्ते वाहतुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांमध्ये केवळ मोटारवाहन कायद्याअंतर्गतच कारवाई करता येईल असा गुवाहाटी उच्च न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयानं यावेळी बाजुला ठेवला रस्ते अपघातांना कारणीभूत असलेल्यांना कडक शिक्षा करायला हवी असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयांनी शिक्षा देताना गुन्ख्याचं गांभीर्य ओळखून शिक्षा द्यावी आणि त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना जरब बसेल हे पाहावं असं मतही न्यायालयानं नोंदवलं पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेचा माजी अध्यक्ष वरियम सिंग याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे

केंद्र सरकारनं दक्षिण त्रिपुरातल्या सब्रम उपविभागीय क्षेत्रातल्या पश्चिम जालेफा इथं एस

झेड म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करायला तत्वतः मान्यता दिली आहे

बैठकीत या प्रस्तावाला तत्वतः मान्यता मिळाली

अरुणाचल प्रदेशातल्या तिरप जिल्ह्यात खोनसा पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी होणार असलेल्या पोटनिवडणुकीसाठी निमलष्करी दलं तैनात करण्यात आली आहेत

तिरोंग यांच्या पत्नी चकट अबोह आणि अझेट हमटोक हे दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सत्ताधारी भाजपा आणि काँप्रेससह सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी चकट अबोह यांना पाठिंबा जाहीर केला आहे आज देशभरात दुर्गाष्टमी म्हणजे महाष्टमीचा सण मोठ्या भक्तीभावानं साजरा केला जात आहे आजच्या दिवशी देवी दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची पूजा केली जाते यादिवशी कुमारी पूजा आणि संधी पूजा करण्याचीही प्रथा आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दूर्गापूजेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दूर्गापूजा हे चांगल्याचा वाईटावर तसंच सत्य आणि न्यायाचा अंतिमतः विजय होतो यावरचा विधास आणखी बळकट करण्याचं प्रतीक आहे असं त्यांनी सांगितलं यामुळे सर्वांना प्रामाणिकपणा सत्य आणि न्यायाचा मार्ग अवलंबण्याची प्रेरणा मिळते असं राष्ट्रपती म्हणाले भारतीय हवाई दलानं नवी दिल्ली इथल्या इंडिया गेट जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या नामावलीत स्कॉडून लिडर रवी खन्ना यांच्या नावाचा समावेश केला आहे

जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक यासीन मलिक यानं या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे यासिन मलिक सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी यांनी आज शपथ घेतली राज्यपाल बंदारु दत्तात्रय यांनी त्यांना राजभवन धिं साध्या कार्यक्रमात पदाची शपथ दिली

यावर्षी चित्रपट महोत्सवासाठी रशिया हा भारताचा भागीदार देश असल्याचं ते म्हणाले

या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सुमारे दहा हजार चित्रपट रसिक सहभागी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त त्यांचे निवडक सात आठ चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि आरोग्यविषयक धोके टाळण्याच्या उद्देशानं सीएसआयआरनं फटाक्यांच्या निर्मितीसाठी नव्या प्रक्रिया आणि पद्धतीचं संशोधन केलं आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली या पद्धतीनं निर्मिती केलेली काही उत्पादनंही त्यांनी वार्ताहरांसमोर सादर केली

हाँगकाँगमधे चेह यावर मुखवटे लावून निदर्शनं करण्याला मनाई करणा या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचं लोकशाहीवादी लोकप्रतिनिधींनी ठरवलं आहे हा कायदा असंवैधानिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे यापूर्वीच कायद्याला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला आहे मात्र नव्यानं आपण काही कायदेशीर मुद्दे सुनावणीत उपस्थित करणार असल्याचं डेनिस क्वोक या लोकप्रतिनिधीनं सांगितलं

दक्षिण आफ्रीकेविरुद्ध विशाखापट्टणम डें सुरु असलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे सामन्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रीकेनं आपला दुसरा डाव एक बाद अकरा धावावरुन सुरु केला

आर आक्षिननं एक गडी बाद केला आणि मुथय्या मुरलीधरनच्या सर्वात कमी वेळात साडेतीनशे गडी बाद करण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली

सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्यांदाच कसोटी खेळताना दोन्ही डावात शतकं करणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे